राजकीय नेते कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सार्वजनिक आणि विकास कामांचं उद्घाटन करायला मुंबई उच्च न्यायालयांची मनाई गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात सावणानं स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

त्यासाठी तातडीनं ऑक्सीजन निर्मिती आणि साठा वाढवणं गंभीर त्रटी शोधून कार्यवाही करणं लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टवर उपाययोजना करणं इत्यादी उपाययोजना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला नागरी कमाल जमीन धारणा कायद्याच्या पार्बभूमीवर एकरकमी दंडात्मक रक्कम तसंच अधिमूल्य रक्कम आकारण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी जागेसंदर्भातील अटी शिथील करायला मंत्रीमंडळानं मान्यता दिली मुंबई उच्च न्यायालयाच्या राजशिष्टाचार विभागासाठी प्रबंधक आणि मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त प्रबंधकप्रधान सचिव ही पदं निर्माण करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली जिल्हास्तरावर राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता शेळी आणि मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली अवकाळी पावसामुळे धानाची नासाडी होऊ नये म्हणून एकवेळची विशेष बाब म्हणून धानाच्या भरडाईकरिता अनुदान मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं या बैठकीत घेतला

यासंदर्भातला आदेश राज्य सरकारनं जारी केला आहे

काल जारी केलेल्या आदेशानुसार इतर ठिकाणांहून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांना तसंव इतर राज्यांमधला माल राज्यात घेऊन येणाऱ्या मालवाहतूकदारांना त्यांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह असल्याचा अहवाल सादर करणं बंधनकारक केलं आहे

ईद उल फित्र अर्थात रमजान ईदनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत ही ईद जीवनात आनंद आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास प्रार्थना आणि परोपकाराला महत्व दिलं आहे कोरोनाचं संकट अदयाप टळलेलं नाही त्यामुळे यावर्षीही रमजान ईद घरी राहून तसंव शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून साजरी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे

या संदर्भातल्या भारत बायोटेकचा प्रस्ताव मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विषय तज्ज्ञ समितीकडे आला होता समितीनं चाचणीला मान्यता द्यावी अशी शिफारस महानियंत्रकांना केली होती

देशातल्या कोविड स्थितीघ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे

राज्यात कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष उपस्थित राहून राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या सार्वजनिक तथा विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत

भुमरे यांच्या विरोधात काय कारवाई केली अशी विचारणाही न्यायालयानं प्रशासनाला केली आहे यासंदर्भात विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं गडघिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातल्या मोरवूल जंगलात आज सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले

पोलिसांनी प्रत्युत्तर देताच ते जंगलातून पसार झाले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल वांद्रे इथल्या संविधान निवासस्थानी गरजूंना अन्नधान्याच्या किटचं वाटप केलं लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणाऱ्या गरीब आणि गरजूंचा रोजगार बुडाल्यानं त्यांना पीठ डाळ मीठ तेल आणि अन्नधान्याच्या किटचं मोफत वितरण आठवले यांनी केलं

त्यासाठी जगभरातून स्वारस्य पत्रं मागवली आहेत

मात्र भारताच्या सीमारेषेशी संलग्न असलेल्या देशांचा या खरेदी प्रक्रियेसाठी विचार करता येणार नाही असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे त्यामुळे चीनच्या लस उत्पादकांना यात सहभाग घेता येणार नाही लस उत्पादकांसाठी भारताच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता आणि लस विक्रीसाठी भारताच्या औषध नियंत्रकांची परवानगी बंधनकारक असेल

तर इतर लाभार्थ्यांसाठी गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस केंद्रांवर मिळेल

याबाबतघी नवी नियमावली पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काल जाहीर केली पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर एमआयडीसीतल्या सिनय कंपनीघ्या बाजूला असलेल्या रबरच्या पाईपना आज दुपारच्या सूमाराला आग लागली या आगीत एका टँकरसह काही गाड्या जळून खाक झाल्या घटनेघी माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रयत्न सुरू आहेत